कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान एका छोट्या प्रायोगिक प्रकल्पाची चाचपणी करण्यात आली आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी याबाबत मोठी चाचणी केली जाईल असं मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी म्हटलं आहे

यानिमित्त आकाशवाणीच्या वतीनं नवी दिल्ली श्विं एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे परदेशातल्या सर्व भारतीय दूतावासांमध्येही आज विदेशी प्रसारण दिवस साजरा केला जाणार आहे जागतिक शांततेसाठी महात्मा गांधी यांचा दृष्टीकोन या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम आज सादर केले जाणार आहेत

यामध्ये भारतीय भाषांबरोबरच अरेबिक बलुची चीनी दरी फ्रेंच पर्शियन या परदेशी भाषांमधल्या प्रसारणाचा समावेश आहे राज्यात आजपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक कडक होणार आहे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळानं प्लास्टिक बंदीचं उल्लंघन करणा या प्लास्टिक उत्पादकांविरोधात आजपासून कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत मंडळाचे सदस्य सचिव ारविंद्रन यांनी शनिवारी विभागीय अधिकाऱ्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधला आणि प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला कृष्णा राज कपूर यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं

त्यांचे चिरंजीव ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली चेंबूर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांच्या त्या पत्नी होत्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात सुरूवातीपासूनच चढउतार सुरू आहेत